आजपासून नागपूरात अखिल भारतीय मराठी नाट्यसम्मेलन गडकरी पाकिस्तान पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले असून पाकिस्तानात जाणारं व्यास रावी आणि सतलज नद्यांचं भारताच्या वाट्याचं अतिरिक्त पाणी रोखण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी काल ही माहिती दिली या तिन्ही नद्यांवर उभारलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून सध्या पाकिस्तानला दिलं जाणारं अतिरिक्त पाणी पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या नद्यांमध्ये वळवण्यात येईल असं गडकरींनी सांगितलं दरम्यान भारताकडून व्यक्त होत असलेली प्रतिक्रीया पाडून पाकीस्ताननं काल बचावात्मक पवित्रा घेत हाफीज सईदच्या संघटनांवर बंदी घातली पंतप्रधान कोरिया दहशतवाद आणि हवामान बदलाच्या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी गांधीजींचा मार्ग चोखाळावा लागेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण कोरियामध्ये सोल ियोनसेई विद्यापीठ परिसरात महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण प्रसंगी केलं भारत कोरिया व्यावसायिक परिषदेत बोलताना पंतप्रधानांनीभारतीय अर्थ व्यवस्था लवकरच पाच लाख कोटी डॉलरची अर्थ व्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला

श्रम मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली

त्यामुळे स्थानिकांना विविध प्रकारच्या सवलतीही मिळणार आहेत त्यात जमीन महसुलात सवलत शेती कर्जाचं पुनर्गठन कर्ज वसुलीला स्थगिती आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश आहे

सुधा भारद्वाज वरवरा राव अरुण फरेरा वर्नोन गोन्साल्विस आणि गणपती यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून एल्गार परिषदेतील भाषणांमुळेच कोरेगाव भीमा धिं हिंसाचार उसळल्याचं पोलिसांनी त्यात म्हटलं आहे

राज्याचे निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी काल मुंबईमध्ये हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आरोग्यवर्धिनी केंद्र राज्यात परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पूरविण्यासाठी सध्या राज्यात कार्यान्वित असलेल्या दहा हजारांहून अधिक आरोग्य उपकेंद्र आणि सुमारे दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांचं टप्प्याटप्प्यानं आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येत आहे

सर्वसामान्य जनतेला खासगी आरोग्यसेवा परवडण्याजोग्या नसतात शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी तसंच ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन स्वाती महाळंक बारावी परीक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कालपासून सुरू झाली

चार दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली आहे आज संध्याकाळी विचारवंत नाटककार महेश एलकुंचवार याच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार स्वागताध्यक्ष असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत मसाप साहित्य परस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीनं प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली रोख रक्कम आणि सन्मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे संजीवनी तडेगावकर यांच्या संदर्भासहित या कवितासंग्रहाला कवितेसाठीचा डॉ सघिन जोशी यांच्या दुर्गसंवर्धन ग्रंथाला तिहासविषयक डॉ

दा वासमकर यांच्या मराठीतील कलावादी समीक्षा या ग्रंथाला समीक्षाविषयक पुरस्कार दिला जाणार आहे

ना जोशी स्मृती प्रस्कारासाठी मकरंद साठे यांच्या निवडक निबंध रंगभूमी आणि साहित्य या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहाला दिला जाणारा कै सुहासिनी क्रिंकर स्मृती पुरस्कार या वर्षी सिंधूद्र्ग जिल्ह्यातील वैभववाडी श्विल्या कवी नामदेव गवळी यांच्या भातालय या कवितासंग्रहाला देण्यात येणार आहे विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला

दुष्काळात शेतीला पाणी पुरवठा वन हक्क कायद्याची अंमलबजावणी राज्याचं पाणी गुजरातला देऊ नका व्यादी मागण्यासाठी हा मोर्चा आहे मोर्चा काल नाशिकला पोहोचला दरम्यान मागण्या मान्य झाल्यामुळं महामोर्चा काल रात्री उशिरा स्थगित करण्यात आल्याची घोषणा आमदार गावित यांनी केली मख्यमंत्री जळगाव भूसावळ शहरातील विविध भागातील सुमारे पाच हजार नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोफत घरं देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मुख्यमंत्री काल जळगाव भुसावळच्या दौऱ्यावर होते त्यावेळी भूसावळ श्व आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्र वितरणासह विविध विकास योजनांचा सुभारंभ झाला शिंदे मेळघाट् मेळघाटातील आरोग्यव्यवस्थेचा सर्वकष आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण आरोग्य यंत्रणेसह आज आणि उद्या असे दोन दिवस मेळघाटात दौरा करणार आहेत बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी आराखडा तयार करण्यासाठी सर्व यंत्रणांना एकत्र आणून हे मेळघाट अभियान राबविण्यात येणार आहे

त्यामध्ये काही अंध विद्यार्थीही सहभागी आहेत या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये होणार आहे निधन महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं काल निधन झालं

महाराष्ट्राच्या महिलांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलं